मतदान प्रक्रियेसाठी भिवडणूक यंत्रणा सज्ज झाला आहे

तसंच याच टप्यात जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभेच्या जागेसाठी कुलगाम जिल्ह्यातील सव मतदान कद्रावर मतदान होणार आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात असून प्रचाराला आता तीनच र्दिवस शिल्लक असल्यानं प्रम्ख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराथ जाहीरसभा प्रचारफेऱ्या घेत आहेत राज्यात राष्ट्रवादां कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची काल नाांशक जिल्ह्यात गिरनार इथं प्रचारसभा झालों तर नाशिक इथं काल शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभे झालो त्यावेळी त्यांनी विरोधकांनी सैनिकांच्या शौयाविषयी शंका घेऊ नये असं आवाहन केलं आजहो र्वावध राजकोय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत भाजपा नेते सुरेश प्रभू यांच्या दोन सभा आज सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठों होत आहेत तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात कॉग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारासाठो कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते पी र्चदंबरम र्राण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभा होत आहेत

देशातील दहशतवाद समूळ नष्ट करणं आवश्यक असून त्यामुळं सुरक्षेवर होणारा खर्च गरिबांसाठी उपयोगात आणता येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज बिहारमधील दरभंगा इथल्या प्रचारसभेत बोलत होते दहशतवादी तसंच त्यांना मदत करणाऱ्यांना संपवलं जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला जे पक्ष केवळ काही जागांवर निवडणूक लढवत आहेत त्यांचे नेते पंतप्रधान बनण्यासाठी रांगेत उभे आहेत अशी टीकाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली

न्यायालयानं याआधी यासंदभातला यार्याचका फेटाळलो होती आीण या ीनवडणुकीत प्रत्येक ीवधानसभा मतदार संघातल्या ीकमान पाच कद्रांवर ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅट पावत्यांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते मात्र पाच मतदान कद्रांची संख्या पुरेशी नसल्याचं सांगत या आदेशाचा फेरआढावा घेण्याची मागणी या नेत्यांनी केलो आहे राज्य निवडणूक आयोगानं जाहौर केलेल्या प्रभाग रचना आर्गाण आरक्षण सोडतीच्या कायक्रमान्सार वाशिम जिल्हा र्पारषदेच्या र्माहला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे

त्यान्सार र्माहला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे

सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या या शिक्षेचे रूपांतर नंतर जन्मठेपेत केलं होतं नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तुर्क याची प्रकृती आज अचानक बिघडल्यानं त्याला कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यान्रसार सकाळी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं उपचारार्थ हलविण्यात आलं त्यानंतर उपचारादरम्यान द्रपारी त्याला मृत घोषित करण्यात आलं

राज्यातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा होईल महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील प्रवेशांसाठी ही सीईटी घेतली जाते राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्यावतीनं परीक्षेचं नियोजन करण्यात येतं महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर राज्यांमधील विद्यार्थीही या परीक्षेला बसणार आहेत

यामध्ये पीसीएम पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत

यालाच मलेरिया असंही म्हणतात

मलेरियाबाबत जागरूकता निर्माण करणं हा यामागील प्रमुख उद्देश आहे

या दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात अधिक माहिती देत आहेत नागपूर आरोग्य विभाग हिवतापाचे सहाय्यक संचालक डॉ मिलिंद गणवीर

यावर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचं घोषवाक्य आहे

आपल्याला हिवतापाचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर याची सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल रोट यााचकेवरून ब्लढाणा जिल्ह्यातील रेती घाटाची शिलावास स्थांगती देण्यात आलों आहे त्यामुळं तात्काळ या सव रेतीघाटा मधील रेती उत्खनन आणि वाहतूक तात्काळ बंद करून उर्वारत र्यांट पी

या प्रकल्पाला सरकारकडून मान्यता मिळाली असून लवकरच या जागेत बांधकामाला स्रुरूवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच दिल्ली इथं आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करणार असल्याचंही ते म्हणाले या यंत्रणेत एक वेगळी संवाद यंत्रणा तयार केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली इसो आणि डीआरडीओ या संस्थांचा यात सहभाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपत्ती प्रतिसाद यंत्रणेत चार नवीन बटालियन्सचा समावेश केला जाणार असल्याचं ते प्रढं म्हणाले

एनडीआरएफनं आतापर्यंत बारा लाख लोकांना आपत्तीचं सामना करण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली जनतेला नैसर्गिक संकटाची प्राथमिक माहिती दिलीच पाहिजे शाळेच्या अभ्यासक्रमातही त्यांना आपत्ती निवारणाविषयी शिकवलं गेलं पाहिजे तो शालेय अभ्यासक्रमाचा अत्यावश्यक भाग असावा असंही आवर्जुन त्यांनी यावेळी सांगितलं ब्लढाणा शहरापासून जवळच असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या ब्लढाणा विभागा मधील गांधनखेड बिट मध्ये रात्री आग लागून मोठ्या प्रमाणात जंगल संपत्तीचं न्कसान झालं आहे ज्ञानगंगा अभयारण्य ब्लढाणा जिल्ह्याचं वैभव असून त्याचं संरक्षण आणि संवधनासाठी शासन कोटी रुपये खच करीत आहे या र्पारसरात र्यावस्तारलेल्या या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात ांबबट अस्वल लांडगे या सह ाहिंस्र प्राणी आहेत बुलढाणा खामगाव माग जातो म्हणून वाहनातून विडी सिगारेट बाहेर पडल्यामुळे झपाट्यानं आग लागुन वाळलेल्या गवतादवारे ती पेट घेव्न वाढत जाते अशी माहिती वन विभागाच्या वतीनं देण्यात आलो आहे नागपूर महानगरपालिकांच्या शाळांत शैक्षाणक उपक्रमांसोबतच र्ववद्याथ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रीष्मकालांन र्शांबराचं आयोजन करण्यात येतं या माध्यमातून विद्याथ्याना कलेचं ज्ञान अवगत होतं विद्याथ्याच्या व्यक्तिमत्व र्यावकासाच्या दृष्टीनं असे उपक्रम उत्तम असल्याचं प्र्रातपादन र्रातारक्त आयुक्त राम जोशी यांनी केलं

पुढील चार दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे